रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्वभूमीवर सरकार पूर्णतः सज्ज असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अगरवाल यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चाचणी क्षमता वाढविण्यात आल्याचं ते म्हणाले

सध्या मात्र यावर कोणतीही लस नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कोरोना आयुष कोरोना आजारावर आयुर्वेद आणि अन्य भारतीय पारंपरिक उपचार पद्धतीतून प्रभावी औषध शोधून काढण्यासाठी केंद्रीय आयष मंत्रालयाअंतर्गत एका कती गटाची स्थापना करण्यात आली आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आय सी एम आर च्या सहकार्यानं हा कृतीगट अत्यंत शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करुन या रोगावरील इलाज शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहे

यामुळं प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत गरजूंना गॅस सिलिंडरचं मोफत वितरण करण्यात येईल

सरक्षा देशव्यापी टाळेबंदीच्या कालावधीत देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पूरवठा व्हावा यासाठी सुरक्षा आणि आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करतानाच सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी सुरक्षा स्टोअर देशभर सुरु केली जाणार आहेत केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने त्यासाठी पुढाकार घेतला असल्याचं या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं

अन्नधान्य देशात अन्नधान्याच्या साठ्याची कमतरता नसल्याचा विश्वास कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी व्यक्त केला आहे शनिवारी द्रदर्शनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली तसंच या हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकार घेईल असं तोमर यावेळी म्हणाले संघारबंदीघा शेतकरी आणि मजुरांवर कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी सरकारनं आवश्यक ती पावले आधीच उचलली असल्याचंही त्यांनी सांगितलं मालेगाव नाशिक नाशिक जिल्ह्यातील मालेगावात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढते आहे

त्यामुळं तिथं आता इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर सुरू करण्यात आलं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून मालेगावची विशिष्ट भौगोलिक परिस्थिती आणि वस्त्यांची रचना विचारात घेता तिथला कोरोना संसर्गाचा प्रसार तातडीनं नियंत्रणात आणणं आवश्यक आहे त्यासाठी मालेगाव इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरवर नियंत्रण आणि सूक्ष्म पर्यवेक्षणासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील डॉ पकज आशिया यांना प्राधिकृत केल्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काल जारी केले कोरोना नियंत्रणा बाबत नियोजन करणं आपली जबाबदारी संबंधित अधिकारी नीट पार पाडतात की नाही यावर लक्ष ठेवणं आणि विविध विभागांशी समन्वय साधणं हे डॉक्टर आशिया याचं काम राहील कोणी कर्तव्यात कसूर अथवा चालढकल करीत असल्याच निदर्शनास आल्यास संबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा तसंच भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार प्रसंगी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यापर्यंतचे अधिकार वापरण्यास डॉ पंकज आशिया यांना प्राधिकृत करण्यात आलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी नाशिकहन संजय पाठक यांच्यासह योगेश रांगणेकर पुणे उपचार पणे कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या पुण्यात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता मरण पावलेल्या प्रत्येक रुग्णाच्या प्रकरणाचा स्वतंत्रपणे अभ्यास होऊन त्यानुसारच नवीन उपचार पद्धती अवलंबिली जाणार आहे पूणे दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय वैद्यकीय पथकानं स्थानिक अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे प्रत्येक प्रकरणाचा वेगळा अभ्यास करून त्याबद्दलचा एकत्रित अहवाल अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांना सादर केला जाईल पुढील उपचार पद्धती त्यांच्या मार्गदर्शनानुसार निश्चित केली जाणार आहे पुण्यात सर्वाधिक मृत्यू ससून मध्ये झाले त्याबद्दलही केंद्रीय पथकानं चिंता व्यक्त केली

सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केलं आहे टेलीमेडिसिन जालना दिल्लीत आम आदमी मोहल्ला क्लिनिक योजना ज्यांनी यशस्वीपणे राबवली त्या संस्थेच्या सहकार्यानं जालन्यात ऑनलाईन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यायचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ठरवलं आहे कोरोनाच्या पार्बभूमीवर राबविण्यात येणाऱ्या भारतातील या पहिल्याच नावीन्यपूर्ण उपक्रमाची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

सोबतच थेट व्हिडिओ कॉल करून उपलब्ध तज्ञ डॉक्टरांकडून ते मोफत तपासणी करून घेऊ शकतात

जालना जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सुरू होणाऱ्या या अभिनव प्रयोगाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर संपूर्ण राज्यात ही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे

रेल्वे सध्याच्या देशव्यापी टाळेबंदीच्या काळात नियमित कामाचा ताण कमी झाल्यानं आराम न करता रेल्वे प्रशासनानं भविष्यात रेल्वे सेवा अधिक चांगली दर्जेदार आणि वेगवान कशी होईल यादृष्टीनं नियोजन करावं अशा सूचना रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिल्या आहेत प्रामुख्यानं देशभरातील प्रचंड प्रमाणात गर्दी असलेल्या रेल्वे मार्गावरील वाहतूक व्यवस्था गाड्यांचा वेग आणि एकदा प्रवास पूर्ण करून आल्यानंतर पुन्हा प्रवासासाठी जाण्यापर्यंतचा या गाड्यांचा विश्रांतीचा काळ कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत किसान रेल्वे टाळेबंदीनंतर लगेचच सुरु करण्याच्या स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या आहेत दिल्ली टाळेबंदीच्या काळात इंटरनेट आणि ऑनलाईन पेमेंटचा मोठया प्रमाणात होत असलेला वापर लक्षात घेता सायबर गुन्द्यांपासून प्रत्येकानं आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच सुरक्षेबाबत सायबर दोस्त या ट्वीटर हँडलला फॉलो करावं अशा सुचना काल केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे देण्यात आल्या आहेत

टाळेबंदीम्ळे प्रवासीच नसल्यानं ऑटोरिक्षांची चाके थांबली आहेत पोलिस वाहतूक शाखेच्या माहितीनुसार अकोला शहरात चार हजारांवर परवानाधारक ऑटोरिक्षा चालक आहेत सध्या यासर्वांचा रोजगार हिरावला गेला आहे वाशिमचे पोलीसांनी काल रविवार बाजार इथे वेश्या व्यवसायातून उदरनिर्वाह करून जीवन जगणाऱ्या महिलांना मास्क आणि सॅनीटायझरचं वाटप केलं वाशिम शहरातील सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या दोन वेळेचे जेवणाचा प्रश्नही सोडविला वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगरपालिकेनं शहरात निर्जंतुकीकरण मोहीम तसंच स्वच्छता मोहीम राबवून झाल्यानंतर शहरातील तीन मुख्य ठिकाणी हॅन्डवॉश सेंटर आणि मुख्य चौकात सॅनिटायझर टनेल बसवले आहेत

नांदेड जिल्ह्यात आज पर्यंत तरी एकही कोरोना बाधीत रूग्ण आढळून आला नाही

नांदेड जिल्ह्यात टाळेबंदीच्या काळात विविध स्वयंसेवी संस्था तसच दानशूर व्यक्ती गरजू लोकांना जेवण आणि अन्न धान्य देण्याचं वाटप करीत आहेत त्याच त्या लोकांना वाटप होण्याची शक्यता लक्षात घेऊन आता समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत

लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकर शृंगारे हे गरजू आणि गरीब लोकांसाठी स्वखर्चातून जिल्हाभरात जीवनावश्यक साहित्य आणि रेशन किट वाटपाचा उपक्रम राबवत आहेत

या दोन रुग्णांपैकी एक सीआयएसएफ चा जवान जेएनपीटीमध्ये कार्यरत होता

घरातल्या पाळीव प्राण्यांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग होत नाही असं आज सरकारनं स्पष्ट केलं त्यामुळं कोणत्याही अफवांना बळी न पडता पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या राज्यभरातल्या वार्ताहरांसह सुरेखा जोशी पुणे परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील टाळेबंदीमुळे रखडलेली इयत्ता दहावीची भूगोल आणि कार्यशिक्षण विषयाची परीक्षा आता टाळेबंदीही वाढल्यानं रद्दच करण्यात आली आहे आता शिक्षण मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार या विषयांच्या गुणांबाबत निर्णय घेण्यात येईल असं राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली यासोबतच इयत्ता नववी आणि अकरावीची वार्षिक परीक्षाही आता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या दोन्ही इयत्तांच्या आतापर्यंत झालेल्या चाचणी परीक्षा प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारावर संबंधित विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलण्यात येणार असल्याचं मंत्री गायकवाड यांनी सांगितल सोलापर अपघात सोलापूर जिल्ह्यात बार्शी तुळजापूर रस्त्यावर बावी इथं प्रवेशद्वाराजवळ एका कमानीचं काम सूरु असताना ती कमान कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली टाळेबंदीच्या काळात खाजगी कमानीचं काम कसं काय सुरु होतं तसंघ झालेल्या घटनेला जबाबदार कोण आणि बार्शी पोलिस यावर काय कारवाई करणार याकडे आता संपूर्ण बार्शी तालुक्याचे लक्ष लागले आहे औरंगाबाद जिल्ह्याच्या पाचोद भागात एकाच क्ट्रंबातील पाच जण काल तलावात बुड्रन मरण पावले काल दुपारी ही घटना घडली हल्ला जालना जालना जिल्ह्यातील हिसोडा गावात शनिवारी संध्याकाळी बेकायदेशीरपणे दारु बनवून त्याची विक्री करणाऱ्या चाळीस जणांनी पोलिस पथकावर हल्ला केला यात दोन कर्मचारी जखमी झाले

अन्य चार नागरिकही यात जखमी झाले आणि काही घरांचं नुकसान झालं

नागरिकांनी विविध मुद्दे सुचवावेत अस आवाहन मोदी यांनी ट्वीटरद्वारे केलं आहे

हवामान राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी वादळी पावसाच्या सरींनी हजेरी लावण्याचा गेले काही दिवस सुरू असलेला परिपाठ काही संपत नाही

तुळजापूर तालुक्यातील नळद्ग आणि जळकोट परिसरात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला तर उमरगा तालुक्यात अलुर बेळंब भागात गारांचा पाऊस झाला बीड जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझीम पाऊस झाला आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया या ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार गारांसह पाऊस झाला सातारा इथंही काल संध्याकाळी पावसाच्या सरी पडल्या आजही राज्यात सर्व विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पाऊस थांबत नसला तरी तापमान वाढतं आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

पण तृम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विधासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार